विधिमंडळ अधिवेशन राज्य विधिमंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनाची सुरुवात काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं झाली राज्यपालांनी संपूर्ण अभिभाषण मराठीतून केलं सीमा भागातल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत यावर्षी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरक महोत्सव कार्यक्रम करणार असल्याचं राज्यपालांनी काल विधिमंडळात सांगितलं शासनानं प्रभावी उपाययोजना आखून कोरोनावर नियंत्रण आणलं आहे असं सांगताना राज्यपालांनी राज्यभरात सुरू असलेल्या उपाययोजनांची जंत्री सादर केली कोरोना काळात जवळचे नातलग गमावणाऱ्यांबद्दल सहवेदना व्यक्त करत कोरोना योध्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली अर्थव्यवस्था मंदावली केंद्राकडे थकबाकी आहे महसुलात लक्षणीय घट झाली नैसर्गिक संकटं आली मात्र तरीही सरकारनं या काळात शिधावाटप शिवभोजन शेतकरी अर्थसहाय्य आदि कामं केली असं राज्यपालांनी नमूद केल राज्याच्या मागास भागाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या वैधानिक विकास मंडळाबाबत सरकारनं स्पष्ट भूमिका मांडावी अशी आक्रमक भूमिका घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी काल सरकारला धारेवर धरलं विधान परिषद नियुक्तीसाठी मंत्रिमंडळात मंजूरी मिळालेल्या बारा नावांना मंजूरी द्यावी अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडताच त्यालाही जोरदार आक्षेप घेत मुनगंटीवार यांनी सरकारवर हल्ला चढवला विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिश्शाचा एकही रुपया कमी न करता निधीचं संपूर्ण वाटप केलं जाईल अशी ग्वाही अजित पवार यांनी विधानसभेत दिली

विदर्भ मराठवाड्याच्या सर्वंकष विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावरच्या नियूक्त्या लवकरच केल्या जातील असं त्यांनी सांगितलं यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली त्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निषेध करत सभात्याग केला विधानसभेच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहणारा प्रस्ताव उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मांडला त्यानंतर विधान सभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यपाल अभिभाषणाची प्रत पटलावर ठेवणे राज्यपालांकडून मंजुरी मिळालेल्या विधेयकाची माहिती तालिका अध्यक्ष नावांची घोषणा या चालू वर्षासाठी प्रवणी मागण्या आदि कामकाजही काल झालं

तर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव काँग्रेसचे भाई जगताप यांनी मांडला या प्रस्तावाला शिक्षक सदस्य विक्रम काळे आणि शिवसेनेच्या मनिषा कायंदे यांनी अनुमोदन दिलं या प्रस्तावावर आज आणि उद्या चर्चा होणार आहे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल तालिका सभापती म्हणून गोपीकिशन बाजोरिया सतीश चव्हाण आणि अमरनाथ राजूरकर यांच्या नावाची घोषणा केली तसंच मा

वैद्य आणि अनंत तरे या माजी विधानपरिषद सदस्यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव सभागृहात मांडला सभागृहानं तो मंजूर केला काँग्रेस इंधन दरवाढ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल काँग्रेसच्या सर्व मंत्री आमदार आणि नेत्यांनी इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला सर्व सदस्यांनी सायकलवरून प्रवास करत विधान भवन गाठलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे सायकल आंदोलन झालं त्यांच्या हातात इंधन दरवाढीचे निषेध नोंदवणारे फलक होते

नितीन राऊत यांना सुपूर्व केला

महाराष्ट्र सायबरच्या अहवालाबाबत अधिक माहिती विधीमंडळात सादर केली जाईल असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यावेळी सांगितलं

अशा प्रकारच्या सुधारणा दोन तीन दशकांपूर्वीच झाल्या असत्या तर देशासाठी ते योग्य ठरलं असतं असंही ते म्हणाले

छोट्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक उपाययोजना केल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं

शासकीय लसीकरण केंद्रांबरोबरच खाजगी लसीकरण केंद्रावर लस द्यायलाही कालपासून सुरुवात झाली

पात्र लाभार्थ्यांना लस घेण्याचं आणि सर्वांनी मिळून भारताला कोरोनामुक्त करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काल कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली

चाचण्यांच्या तुलनेत आढळणाऱ्या बाधितांच्या प्रमाणात मात्र वाढ झाल्याचं दिसून आलं आहे टॉय फेअर पर्यावरणाला अनुकूल आणि बालमानसशास्त्राच्या अनुरूप खेळणी तयार करण्याच्या उद्देशानं पहिल्या खेळणी मेळ्याचं आयोजन नुकतंच करण्यात आलं या मेळ्यात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातल्या खेळणी व्यावसायिक गार्गी बोराटे यांनी आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली

ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून

प्रभावी महसूल वाढ आरोग्य सुविधा गतिमान वाहतूक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पाणीपूरवठा नदी सुधारणा घनकचरा व्यवस्थापन पर्यावरण समाविष्ट गावे परवडणारी घरं स्मार्ट सिटी आदी विभागांसाठी विविध योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत कोरोनाशी लढा देताना शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहेत यामध्ये महापालिकेचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय यंदा सुरू करण्यात येणार आहे तसंच मुंबईतील टाटा रुग्णालयाच्या धर्तीवर कर्करोगावर उपचार करणारं नानासाहेब देशमुख कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार आहे डॉक्टर कोटणीस आरोग्य केंद्रामध्ये सुपर स्पेशालिटी यूरॉलॉजी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे गंभीर स्वरूपाचे वाढते आजार साथीचे रोग आणि अपघातग्रस्तांना तातडीनं उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी अतिदक्षता विभागातील सुविधांची आवश्यकता असते त्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागही सुरू करण्यात येणार आहेत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अंदाजपत्रकातून सत्ताधाऱ्यांकडून विविध घोषणा झाल्या पण कोरोनामुळे आर्थिक उत्पन्न कमी झालं असल्यामुळं त्याची अंमलबजावणी कशी होणार हेच या पुढच्या काळात पाहावं लागेल शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे गडकरी महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांनी उसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करावी आणि याकामी मराठा चेम्बरनं पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल केलं मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीनं आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांनी काल दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उद्योजकांशी संवाद साधला पुण्यात ब्रॉडगेज मेट्रोचा प्रस्ताव असून हा मेट्रो प्रकल्प पुणे बारामती पुणे अहमदनगर पुणे लोणावळा खंडाळा आणि इतर शहरांना जोडणार आहे असं गडकरी म्हणाले इलेक्ट्रिक वाहन उद्योग क्षेत्रात भारताला जगातला पहिल्या क्रमांकाचा देश बनवायचं आहे यासाठी मराठा चेम्बरने पथदर्शी आराखडा तयार करावा असंही गडकरी म्हणाले दोन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत अनेक देशांचे राजदूत सहभागी झाले आहेत ट्ररिस्ट गाईड केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाच्या ऑनलाईन आयआयटीएफ टुरिजम फॅसिलिटेटर सर्टिफिकेशन योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र पर्यटन संचालनालय मोफत पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देणार आहे याद्वारे पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरू उमेदवारांना प्रशिक्षण देऊन राज्यात एक हजार ट्ररिस्ट गाईड तयार केले जाणार आहेत राज्यस्तरावर तसंच विविध पर्यटन स्थळांवर टुरिस्ट गाईड म्हणून काम करण्याची संधी या उमेदवारांना मिळेल अशी माहिती पर्यटन संचालक डॉ धनंजय सावळकर यांनी दिली

हे आरोपी चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील तसंच तेलंगणा आणि मध्यप्रदेश राज्यातील आहेत

नरहरी महाराज नाशिक संतश्रेष्ठ श्री नरहरी महाराज यांच्या प्रण्यतिथीनिमित्त नाशिकच्या सराफ असोसिएशनतर्फे काल नो व्हेईकल डे म्हणजेच वाहन विरहित प्रवास करून अनोख्या पद्धतीनं हा दिवस साजरा करण्यात आला पर्यावरण संवर्धनासाठी अशा प्रकारे उपक्रम राबवून सामाजिक जबाबदारी जोपासण्यात आल्याचं संघटनेचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी सांगितले धळे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काल धुळे जिल्हा राष्ट्रावादी महिला कॉप्रेसतर्फे चूल आणि शेणाच्या गोवऱ्यांची विक्री आंदोलन करण्यात आलं भाजपाने विरोधकांच्या नावाने शंख करण्यापेक्षा महागाईवर नियंत्रण आणून दाखवावं अशी टिका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांनी केली

बोरोटी दुधणी रेल्वेस्थानका दरम्यान हा प्रकार घडला

हवामान मराठवाड्याच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे विदर्भाच्या बऱ्याच भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ तर मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं उद्या सकाळपर्यंत राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे

कोरोनावरील लसीकरणाचा द्सरा टप्पा दोन श्रेणीतील नागरिकांसाठी सुरु झाला आहे त्याचा अवश्य लाभ घ्या संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार